सबका साथ सबका विकास सबका विक्वास या मंत्राच्या यशस्वी पूर्ततेसाठी नीती आयोगाची भूमिका महत्त्वाची आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं नीती आयोगाच्या नियामक मंडळाची पाचवी बैठक आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे या बैठकीची सुरुवात करताना ते बोलत होते जीवनातली सुलभता आणि सक्षमता प्रत्येक भारतीयाला पुरवायची असून त्यासाठी प्रत्येकानं आपलं योगदान देऊन देशाचा विकासही साधण्याची वेळ येऊन ठेपली आहे असं ते म्हणाले नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात नव्यानं तयार केलेलं जलशक्ती मंत्रालय जलव्यवस्थापनाच्या सर्वंकष दृष्टीकोनासाठी महत्त्वपूर्ण मदत करेल असं ते म्हणाले नवं नियुक्त सरकारच्या कार्यकाळात नीती आयोगाच्या नियामक मंडळाची ही पहिलीच बैठक आहे

सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं असून येणारं युग हे नव्या आव्हानांचं असल्यानं त्यासाठी आपलं पोलीसदल तांत्रिक दृष्ट्या प्रबळ असायला हवं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुंबईत वांद्रे इथं आज झालेल्या पायाभरणी समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस संकुलाची कोनशिला बसविली त्यावेळी ते बोलत होते या दहा मजली संकूलात अत्याधूनिक सायबर गुन्हे प्रयोगशाळा पोलीस ठाणे पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि वरिष्ठ पोलीस कर्मचा यांसाठी निवासी सदनिका यांचा समावेश आहे यापैकी पहिल्या सहा मजल्यांवर प्रयोगशाळा पोलीस ठाणे आणि प्रशिक्षण केंद्र असतीलतर उरलेले चार मजले निवासी सदनिकांसाठी असतील असं पोलीस सूत्रांनी सांगितलं महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ या संकुलाची उभारणी करणार आहे अलिबाग इथल्या जिल्हा नियोजन भवन या नवीन इमारतीचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई उद्वाटन झालं

मिठी नदी प्रद्षणमुक्त करण्यासाठी गेल्या चार वर्षापासून जलद गतीनं कामं सुरु असून भविष्यात मुंबई शहर पुरापासून सुरक्षीत राहील असा विश्वास राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे ते आज मुंबईत हॉटेल ताज पॅलेस इथं बातमीदारांशी बोलत होते

शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर मिळण्यासाठी दर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अडचणींवर मार्ग काढावा असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले आहेत

राज्य महिला आयोगाच्या महत्त्वाकांशी प्रज्वला योजनेच्या प्रशिक्षण योजनेची सुरुवात आज नंदुरबार इथं महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर पर्यटनमंत्री जयक्मार रावल यांच्या हस्ते झाली राज्यातल्या तीन लाख बचतगटांच्या माध्यमातून साठ लाख महिलांचं सक्षमीकरण आणि त्यांना स्वयंपूर्ण करण्याचा मानस या योजनेतुन आखला असल्याचं रहाटकर यांनी सांगितलं

नक्षलवादाचा सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारनं नवं धोरण आखायला हवं अशी सूचना काँप्रेसनं केली आहे झारखंडमध्ये पोलीस पथकावर नुकत्याच झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या पार्क्षभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलताना ही मागणी केली

ते आज हैदराबाद इथं हवाई दल अकादमीच्या पदवीदान कार्यक्रमात बातमीदारांशी बोलत होते

प्रदूषण मुक्तीसाठी आठवड्यातून एक दिवस सायकल प्रवास प्रत्येकाने केला पाहिजे असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज सायकल प्रवास करुन सांगितलं ते सोलापूर इथं बातमीदारांशी बोलत होते प्रत्येकानं ठरवून आठवड्यातून एक दिवस सायकल प्रवास अंगिकारला पाहिजे त्यानिमित्तानं स्वतःचं आरोग्य आणि पर्यावरणाचा समतोल साधणं शक्य होईल असं ते म्हणाले मराठवाङ्याच्या विकासाचा अनुशेष दुर करण्यासाठी पक्षभेद विसरून एकत्र येण्याच आवाहन लातूरात झालेल्या मराठवाडा विकास परिषदेत करण्यात आलं मराठवाडा विभागातला वाढत जाणारा शिक्षण सिंचन उद्योग शेती क्षेत्रातील अनुशेष दुर करण्यासाठी मराठवाडा विकास परिषदेच आयोजन करण्यात आलं होतं परिषदेच उद्घाटन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं

जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या विकास कामांसाठी प्राप्त निधीचा योग्य विनियोग करण्याच्या सूचना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज संभाजी ब्रिगेडनं घंटानाद आंदोलन केलं

यवतमाळ जिल्ह्यात गावागावात प्रतिबंधित बीजी थ्री हे बोगस बियाणं परराज्यातून आणण्यात आल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे

अष्टगंध या संस्थेतर्फे विविध क्षेत्रातल्या गुणवंतांना दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत

तळकोकणात काल मान्सुनपूर्व पावसानं विश्रांती घेतली होती मात्र आज पुन्हा जोरदारपणे पडायला सुरुवात केली आहे मालवण वैभववाडी नांदगाव देवगड यासह काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला येत्या दोन दिवसात दक्षिण कोकणात आणि उत्तर कोकणात बहतेक ठिकाणी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल